देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी सरकार बहुस्तरीय उपाय योजना करत असून एकीकडे महिला आणि बालकांना सकस आहार देण्यावर भर दिला जात आहे तर स्वच्छतेबाबतही विशेष प्रयत्न केले जात आहेत असं मोदी यांनी सांगितलं नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांसाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं तर पेरणीनंतर पिकाचा भाव ठरवला जाईल असं ते म्हणाले शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दलालांना हटवल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले आजच्या जागतिक अन्न दिवसानिमित्त मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या

देशाच्या सुरक्षिततेत एन एस जी चे मोलाचे योगदान असून देशाला त्यांचा अभिमान आहे असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आरोग्य मंत्रालय कोरोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक कमी असलेल्या देशांमध्ये अद्यापही भारताचा समावेश असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं

राष्ट्रीय पातळीवरील सरासरीपेक्षा काही राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये परिस्थिती अधिक चांगली असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधांचा केलेला विस्तार नियमांची कडक अंमलबजावणी आणि डॉक्टरांसह सर्व कोरोना योध्यांचे अथक परिश्रम याचाच हा परिणाम असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

अत्यंत उच्च पातळीवरील चाचणीमुळे लवकर निदान त्वरित विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे मृत्यूदरही कमी झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

संबधित कलाकार आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर सर्व लोकांना या कार्यपद्धतीचं पालन करणं बंधनकारक असेल असं या कार्यपद्धतीत नमूद करण्यात आलं आहे कलाकार आणि इतर सहकारी कामगार प्रतीक्षालय कक्ष वेशभूषा आणि रंगभूषा खोल्या कार्यक्रम सादर होणारे ठिकाण आणि खुल्या जागेसह सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्याबाबत व्यापक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत तर प्रतिबंधित क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तिथल्या परीस्थीतीनुसार अतिरिक्त उपायांवर विचार करता येवू शकेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे कोविडच्या साथीने जगभरातील सांस्कृतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे परंतु सांस्कृतिक कार्यक्रम हळूहळू सुरू होत असल्याचं मंत्रालयाने म्हटले आहे

कर्ज म्हणून घेतलेली ही रक्कम राज्यांना टप्प्या टप्प्यात कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे ही रक्कम राज्यांच्या भांडवली खात्यांवर जमा होणार असून या कर्जाचा केंद्राच्या राजकोषीय तुटीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे केंद्र सरकार कर्ज घेऊन ते राज्यांना देणारं असल्यानं सर्व राज्यांसाठी समान व्याज दर असतील आणि त्यामुळं या कर्जाचं व्यवस्थापन करणं सोपं जाणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे या सुविधेचा फायदा मिळणाऱ्या राज्यांना आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत राज्यांच्या एकूण उत्पादनाच्या दोन टक्के अतिरिक्त कर्ज घेण्याच्या सवलतीचा कमी वापर करता येईल असंही निवेदनात म्हटलं आहे

अल्कोहोल युक्त डिस्पेन्सर पंप असलेल्या हँड सॅनीटायझर्सच्या निर्यातीवरचे निर्बंध तत्काळ प्रभावानं उठवण्यात आल्याचं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे त्यामुळे आता यापुढे अल्कोहोल युक्त सॅनीटायझर कोणत्याही स्वरुपात आणि पॅकेजिंगमध्ये निर्यात करता येईल स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि वस्तूंची कमीत कमी आयात करण्याच्या उद्देशानं वातानुकूलन यंत्र आणि रेफ्रीजरेटर्सच्या आयातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे वातानुकूलन यंत्र आणि रेफ्रीजरेटर्सच्या आयतीच धोरण बदललं असून आता त्यावर बंदी असल्याचं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

दोन्ही देशांच्या सैन्य सहयोगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित केला आहे सैनी इंडो पॅसिफिक कमांडचा लष्करी घटक असलेल्या यू एस आर्मी पॅसिफिक कमांडला भेट देतील आणि अमेरिकन सैन्याच्या प्रशिक्षण आणि उपकरणाच्या क्षमतेचा आढावा घेण्याबरोबरच लष्करी अधिका यांसमवेत चर्चा करणार आहेत या भेटीदरम्यान सैन्य सहकार्य आणि खरेदी प्रशिक्षण संयुक्त सराव आणि क्षमता वाढवण्यासह इतर बाबींवरदेखील चर्चा होणार आहे

पश्चिम रेल्वेने प्रसिद्धी पत्रकानुसार या विशेष जोड गाड्यांपैकी सहा जोड्या मुंबईवरून तर एक इंदूर येथून धावणार आहे तर एका गाडीला पश्चिम रेल्वेकडून वसई रोड सुरत वडोदरा आणि रतलाम स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार